संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड

भारतीय रेल्वेतर्फे सहायक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरती यशस्वीरित्या पूर्ण

आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन

उदधव ठाकरे यांचे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे

दोन वर्षांसाठी ही निवड झाली असून भारताबरोबरच आयर्लंड मेक्सिको आणि नॉर्वे या देशांचीही यावेळी निवड झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं की स्पर्धा भांडवल सहभाग आणि तंत्रज्ञान यासाठी कोळसा आणि खाण क्षेत्र पूर्णपणे खुला करण्याचा भारताने मोठा निर्णय घेतला आहे

ते म्हणाले की सरकार केवळ व्यावसायिक कोळसा खाणीसाठी लिलाव सुरू करीत नाही तर अनेक दशकांच्या लॉकडाऊनमधून कोळसा क्षेत्रही काढून घेत आहे व्यावसायिक कोळसा खाण क्षेत्रात खासगी क्षेत्राला परवानगी देण म्हणजे जगातील चौथ्या क्रमांकाचा साठा असलेल्या देशाची संसाधनं उघडणे होय हे क्षेत्र बंद ठेवण्याच्या धोरणांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की या साठयाच्या आकाराचा विचार करता भारत जगातील सर्वात मोठा कोळसा निर्यातक देश झाला पाहिजे भारतीय रेल्वेनं सहाय्यक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे जगातील सर्वात मोठ्या भरतीपैकी एक ए एल पी

यावेळी उमेदवारांनी केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या खोट्या प्रचार आणि अफवांपासून दूर राहावे असा सावधानतेचा इशारा रेल्वे मंतरलायन दिला आहे

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात आज एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून या महिलेला सारी आजाराची लक्षणं असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

चीनशी सध्याच्या वादावर जावडेकर म्हणाले की आम्हाला शांततेत राहायचं आहे त्याम्ळं आपल्याला कोणीही त्रास देऊ शकेल आणि देशांतर्गत शांतता भंग करेल असं नाही प्ढ हृतात्मा झालेल्या सैनिकांच्या बलिदानाबद्दल दःख व्यक्त करताना ते म्हणाले की संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी उभा आहे कोणत्याही प्रकारच्या बनावट बातम्या खपवून घेतल्या जाणार नाहीत करिता प्रसार माध्यमानी स्वातंत्र्याचा अर्थ बनावट बातमी असा समजू नये

मंत्रालयानं म्हटलं आहे की राज्य सरकारांनी रेल्वेला ही मागणी पाठविली असून त्यान्सार या गाड्यांची पूर्तता करण्यात आली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात संधीचं सोनं करत नागपूर महानगरपालिकेने सर्व स्विधाय्क्त स्सज्ज दोन नवीन रुग्णालय तयार केले आणि तीन रुग्णालयांची क्षमता वाढ केली आहे

या रुग्णालयांमध्ये अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर करत मल्टीपण कार्डियक मॉनिटर ई सी जी सोनोग्राफी मशीन एक्सरे मशीनची स्विधा राहणार आहे

डी आर एफ मधून निधी उपलब्ध करुन दिला आहे याव्यतिरिक्त डी पी सी आणि मनपा निधी ही खर्च करण्यात आला आहे म्ख्यमंत्री यांनी संस्था उभी करण्याचा मंत्र दिला होता त्याची परिपूर्ति आम्ही केली आहे यानिमित आय्क्तांनी नागरिकांना या आरोग्य स्विधेचे लाभ घेण्याचं आवाहन केले आहे अरविंद बनसोड हत्याप्रकरणी आज वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बनसोड क्टूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले याशिवाय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वकिलांशी भेटून चर्चा केली

या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा क्ट्ंबियांनी आरोप करीत पोलिसांची भूमिकासुद्धा संशयास्पद असल्याच म्हटलं आहे दरम्यान राज्यभर गाजलेल्या या हत्या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी आवाज उठविला त्यामुळं कारवाई करत अटकसत्र सुरू करण्यात आलं आणि आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी उपस्थित बनसोड कुटुंबियांची न्यायालयाच्या आवारात प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन चर्च केली यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणानं साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केलं आहे आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि स्व्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दवारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते या बैठकीस उपम्ख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशम्ख गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई म्ंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्ख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते राज्यातील गणेश मंडळानं कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला असून शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल म्ख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत बैठकीत मार्गदर्शन करताना म्ख्यमंत्री म्हणाले कोरोनाचा धोका संपलेला नाही गर्दी करता येणार नाही मिरवणूका काढता येणार नाहीत कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा याप्रसंगी उपम्ख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले प्ण्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे त्याचे सर्वांनी अन्करण करावे हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीने देखील शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले